आज आणि उद्या असे दोनच दिवस हे अधिवेशन चालेल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे न होता मुंबईतच होणार आहे त्या अनुषगाने मंत्रालय आणि विधानभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कोरोना अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आदी विषय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे मात्र दोन दिवसात त्यावर चर्चेला कितपत वेळ मिळणार त्याबाबत शंकाच आहे महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती हा कायदा संमत केला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे

चहापान बहिष्कार राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे चर्चेपासून पळ काढणारे सरकार असून शेतकऱ्यांच्या प्रशांबाबत महिलासुरक्षेच्या संदर्भात मेट्रो प्रकल्पासारख्या विकासकामांबाबत पूर्णपणे अपयशी ठरले आहे या सरकारचे निर्णय हे एकतर्फी असल्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितले या वेळचे हिवाळी अधिवेशन मुंबईत जरी होत असले तरी ते किमान दोन आठवड्याचे व्हावे या आमच्या मागणीकडे लक्ष न देता केवळ दोन दिवसाच्या अधिवेशनात केवळ सहा ते सात तासांचेच कामकाज होईल यातून आपल्या गैरकारभाराबाबत आणि जनतेच्या प्रश्नाबाबत कोण्यात्याही प्रकारची चर्चा होऊ नये हीच सरकारची भूमिका असल्याचे दिसून येतेअसा आरोप देखील त्यांनी केला देशात सर्वाधिक कोरोनाबळी महाराष्ट्रात झाले कोरोनाच्या हाताळणीतील भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे तरीही लाट थोपवल्याचे सांगत मुख्यमंत्री आणि हे सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्ये एकवाक्यता आणि गांभीर्य नाही मराठा आणि ओबीसींमध्ये आरक्षणावरून संभ्रम निर्माण करून या सरकारमधील मंत्र्यांनीच ओबीसींच्या घटनात्मक आरक्षणासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे असे फडणवीस म्हणाले दरम्यान विरोधी पक्षाच्या या आरोपांना उत्तर देताना अन्नदात्याला देशद्रोही ठरवणे ही घटना आणीबाणीपेक्षाही भयंकर आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला तसेच मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई पूर्ण ताकदीने लढली जात असून आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली

कोरोना आणि अवकाळी पाऊस या संकटांशी सामना करत सरकार मार्गक्रमण करत आहे असे ठाकरे यांनी सांगितले

स्वतच्या प्राणांची आहुती देऊन लोकशाहीच्या मंदिराचे रक्षण करणाऱ्या शहीदांना आदरांजली वाहताना दहशतवादविरोधी लढा अधिक तीव्र करायचा निश्चय करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रपती म्हणाले या हल्ल्यात शहीद झालेल्यांचे देशवासी कायम ऋणी राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे कृषी नवीन कृषी कायद्यांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गास योग्य आणि खरी माहिती तसेच विरोधी पक्षाकडून होत असलेल्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने कृषी कायद्याबाबत माहिती देणारी एक पुस्तिका प्रकाशित केली आहे

पत्र सूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर ही पूस्तिका उपलब्ध आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही प्रस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे

इलेक्ट्रिक वाहनांना लागणारे सुटे भाग चीनमध्रन आयात होण्याऐवजी नागप्र विदर्भात सुटे भाग बनवणारे उद्योग निर्माण व्हावेत यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार होण्यास मदत होईल विदर्भातील उद्योजकांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत असे ते म्हणाले नागपूर आणि परिसर ई व्हेईकल निर्मितीचे मोठे केंद्र बनावे यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्व प्रकारच्या नेतृत्वासाठी पात्र होते परंतु काँग्रेसने नियम डावलून सोनिया गाधींकडे सत्तेची सुत्रे दिली काँग्रेसने पवारांवर अन्याय केला असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली ते काल नागप्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकार कधीही शेतक यांवर अन्याय होऊ देणार नाही सरकार शेतक यांशी चर्चा आणि कायद्यात बदल करण्यास तयार आहे परंतु सरकारने कायदाच मागे घ्यावा अशी मागणी करणे अयोग्य असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले शेतक यांनी हट्ट सोडून तडजोड करावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले टीआरपी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना काल मुंबईतल्या त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे

तर एका आरोपीने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे

भारतात अनेक राज्य असली तरी भारताचे हृदय मात्र एकच आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल पुण्यात केले सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ आणि सरहद्द संस्थेच्या वतीने सुषमा नहार संपादित गूरू ग्रंथसाहिब मधील संत नामदेव या विशेष ग्रंथाचे विद्यापीठातल्या ज्ञानेश्वर सभागृहात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन झाले

पहाटे साडेतीनच्या सुमारास मुख्य विश्वस्तांच्या हस्ते माउलींच्या समाधीवरील पवमान अभिषेकाने दिवसभराच्या धार्मिक कार्यक्रमाचा प्रारंभ झाला त्यानंतर वीणा मंडपात संत नामदेवांच्या वंशजांचे माउलींच्या संजीवन समाधीवरील मुख्य कीर्तन झाले यावेळी माउलींच्या समाधीवर उपस्थितांकडुन पृष्पवृष्टी करण्यात आली पंढरप्रातृन खास या कार्यक्रमासाठी आलेल्या साक्षात विठ्राया आणि भक्त पूंडलिकाच्या पाद्कांची आणि माऊलींची भेट यावेळी घडली आज छबिना आणि काल्याचा कार्यक्रम होऊन आळंदीतील कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता होणार आहे संजीवन समाधीच्या निमित्ताने माऊलींची कर्मभूमी नेवासे येथे काल दीपोत्सव करून माउलींना अभिवादन करण्यात आले बारावी परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे

राज्य मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आंबा वातारणातील बदलाचा मोठा फटका जगप्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्याला बसला आहे अवेळी पावसामुळे या वर्षी आंबा हंगाम लांबणार आहे म्हणूनच हापूस आंबा प्रेमींसाठी यंदा एप्रिल महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे या वर्षी उशिरापर्यंत असलेला पाऊस आणि त्यानंतर वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलाचा हाप्स आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे प्रत्येक आंबा बागायतदार लाखो रुपये खर्च करून आंबा कलमांवरील कीड रोगांसाठी कीटकनाशकांच्या फवारणी करीत असतो यावर्षी ढगाळ हवामानामूळे आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात पालवी आली आहे

पालवी मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुड्यांचा प्रादृभाव वाढला आहे

चार चार दिवसांनी फवारण्या कराव्या लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे त्डत्ड्यांबरोबरच ब्रशीचेही प्रमाण वाढले आहे काही भागांमध्ये आंबा कलमे मोहरली आहेत तर काही भागामध्ये वाटाण्याच्या आकाराची फळधारणाही होऊ लागली आहे

गेल्यावर्षी सुद्धा हंगाम लांबला असला तरी कोरोना काळात आंबा बागायतदारांना आंबा थेट ग्राहकापर्यंत पोहोचवता आला पावसाळा लांबल्यामुळे आंबा हंगामाला पूरेसा वेळ मिळाला मात्र यावर्षी आंबा बागायतदार चिंतेत आहे आंबा तयार होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो त्यामूळे आंबा एप्रिल महिन्यातच चाखायला मिळण्याची शक्यता आहे मालगाडी रेल्वेच्या मालगाडीत आता गार्ड दिसणार नाहीत त्यांची जागा आता यंत्र घेणार आहे त्यामुळे हिरवी झेंडी दाखवण्याचा प्रश्नच नाही शेवटच्या डब्यातल्या यंत्राने दिलेला ग्रीन सिग्नल इंजिनातील ड्रायव्हरसमोरच्या यंत्रातच दिसेल आणि गाडी मार्गस्थ होईल मालगाड्यामध्ये आता एंड ऑफ ट्रेन टेरीमेंटरी ईओटीटी हे उपकरण बसवण्यात येणार आहे सध्या याची प्रायोगिक चाचणी सुरू झाली आहे

हे उपकरण इंजिन आणि मालगाडीच्या शेवटच्या वाघिणीमध्ये बसविण्यात येणार आहे ईओटीटी मशिनचे मुख्यत्वाने दोन यूनिट असतील पहिले कॅब डिस्प्ले यूनिट आणि दुसरे सेन्स अँड ब्रेक यूनिट पहिले यूनिट हे इंजिनमध्ये बसवले जाईल दुसरे मालगाडीच्या शेवटच्या वाघिणीमध्ये बसवले जाईल इंजिनमध्ये ट्रान्समीटर बसवण्यात येईल तर शेवटच्या वाधिणीत रिसिव्हर बसवला जाईल चालकाशी संपर्क साधण्याकरता आतमध्ये एक मोठा बोर्ड बसवला जाईल आणि त्या डिजिटल बोर्डवर चालकाला सर्व माहिती मिळत राहील डबे नीट जोडलेले नसले तरी ते या अत्याध्रनिक मशिनच्या माध्यमातून आधीच समजणार आहे त्यामुळे घडणारे अपघात आणि नुकसान टळणार आहे

अजय महाजन यांना विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले लातूर विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या मंगळयान महोत्सवाची दखल इस्रोनेही घेतली आहे याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला अज्ञानाकडून विज्ञानाकडे नेणाऱ्या वैद्यकीय यंत्रविज्ञान प्रदर्शन आणि आओ देखो सिखो यावर आधारित दुर्बीण निर्मिती कार्यशाळा या उपक्रमांची दखल सन्मानपत्रात घेण्यात आली आहे जवान शहीद नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील आस्ते गावातील मेजर सुरेश रघुनाथ घुरो यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा करत असताना वीरमरण प्राप्त झाले त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे हवामान राज्यात काल पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आजही या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे उद्यापासून राज्यातील हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार